काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेना भाजप युतीचे गोपाळ शेट्टी विद्यमान खासदार असून तेच युतीचे उमेदवार आहेत पाकिस्तानच्या भूमीवरुन नियंत्रित होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं पाकिस्तान सरकारला केलं आहे

त्यावेळी दक्षिण आशियातल्या वाढत्या दहशतवादी कारवायांविषयी गंभीर स्वरुपाची चर्चा झाली नंतर प्रसिद्ध झालेल्या संयूक निवेदनात पाकिस्तान सरकारला हे आवाहन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला आळा घालण्याच्या कामी भारतानं दिलेल्या योगदानाची अमेरिकेनं प्रशंसा केली आहे मलेशियात सुरु असलेल्या अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज पीह क्रि भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान अंतिम सामना रंगणार आहे

नवी दिल्ली क्रि सुरु असलेल्या भारतीय खुल्या बॅंडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे तिचा सामना आज चीनच्या हे बिंगजियाओ बरोबर होईल पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत किंदीबी श्रीकांतची गाठ चीनच्या ह्आंग युझिआंगशी पडेल तर पी काश्यपचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसेन विरुद्ध होईल मनुअत्री आणि बी सुमीत रेड्डी यांची जोडी ही उपान्त्य फेरीत पोचली आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल हैदराबाद िवे झालेल्या सामन्यात सन रायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला